लोकसभा निवडणुकांच्या उरलेल्या सहा टप्प्यांसाठी प्रचार शिगेवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच भ्रष्टाचार मुक्त आणि मजबूत सरकार देईल अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही

रशिया त्या देशाचा सर्वोच्च सन्मान सेंट अस्ट्र्यू डि अप्पिसल सन्मान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीना बहाल करणार

व्ही सिंधूचा सिंगापूर खुल्या स्पर्धांच्या उपांत्य फेरीत प्रवेश

आयपीएलमधे आज कोलकत्यात कोलकता नाईट रा डिर्सचा दिल्ली कप्टिलसशी मुकाबला सुरु लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर आता उरलेल्या सहा टप्प्यातल्या निवडणुकीत प्रचारानं चांगलाच वेग घेतला आहे विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी देशभरात मेळाव्यांना संबोधित करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नगर क्वें निवडणूक सभा घेतली या मेळाव्यात ते म्हणाले की दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करण्यात सध्याचं सरकार यशस्वी ठरलं आहे मोदी यांनी सांगितलं की एनडीए देशाला भ्रष्टाचारमुक्त मजबूत सरकार देईल कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्रात एनडीए सरकारनं राबवलेल्या विविध विकास योजनांची विस्तृत माहिती त्यांनी दिली किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर बनवली जाईल आणि पाणी प्रशाला प्राधान्य दिलं जाईल असं मोदी म्हणाले

तामिळनाडूतल्या कृष्णगिरी ब्रें सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयाचा फटका सामान्य माणसाला मोठा फटका बसला आहे घाईघाईत आणलेल्या जीएसटीमुळे हजारो लोकांच्या उपजीविकेवर परिणाम झाला असून अनेक लघुउद्योगांवर परिणाम झाला आहे तिरूपूर या विणकामाच्या शहरात तसंच कांचीपुरम या सिल्कच्या राजधानीत अनेक उत्पादन केंद्रं बंद पडली आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला न्याय योजना गरीबांना आर्थिक मदत करुन गरिबी दूर करेल असंही त्यांनी सांगितलं

भाजपानं निवडणूक आयोगाकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली ज्येष्ठ भाजपा नेत्या निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं नवी दिल्लीत आयोगाची भेट घेतली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमीत शहा आपल्या भाषणांमध्ये सैन्यदलाला गोवत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे काँग्रेसच्या प्रतिनिधीमंडळानं आज नवी दिल्लीत निवडणूक आयोगाकडे यांसदर्भात तक्रार दाखल केली आयोगानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांना डावलून हा प्रकार सर्रास सुरु असल्याची टीका काँग्रेसनेते अभिषेक मनू सिंघवी यांनी वार्ताहरांशी बोलताना केली हरयाणामध्ये आप अर्थात आम आदमी पक्ष आणि जेजेपी अर्थात जननायक जनता पक्ष यांनी लोकसभा निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे आपचे नेते गोपाल राय आणि जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी आज नवी दिल्लीत संयुक्त वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रशियातल्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ सेंट अस्ट्रबू द एपोस्टल जाहीर झाला आहे भारत आणि रशियातली वैशिष्ट्यपूर्ण धोरणात्मक भागीदारी आणि मैत्रीपुर्ण संबंध वाढवण्यात नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामगिरीबद्दल रशियन सरकारनं त्यांना हा पुरस्कार घोषित केला आहे

या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरवान्वित झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी ट्विटर संदेशाद्वारे व्यक्त केली आहे पुरस्काराबद्दल मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे तसंच रशियाच्या जनतेचे आभार मानले आहेत भारत आणि रशियाच्त्रा मैत्रीचा पाया भक्कम आणि भविष्य उज्ज्वल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे जम्मू कश्मीरमधे पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर आज पाकिस्तानी लष्करानं युद्धबंदीचं उल्लंघन करत गोळीबार केला सकाळी साडे आठच्या सुमाराला पूंछ जिल्ह्यातल्या शाजियान क्षेत्रात पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय चौक्यांच्या दिशेनं बेछूट गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला भारतीय सैनिकांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं समावेशी वाढीच्या दृष्टीनं बँकींग क्षेत्रात व्यवस्थात्मक सुधारणा होणं ही काळाची गरज आहे असं मत उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं

पारंपरिक बंधनांच्या चौकटी ओलांडून बँका आता भारताच्या विकासगाथेमध्ये आघाडीवर आहेत असंही नायडू म्हणाले

निवडणूक रोख्यांच्या पावत्या आणि देणगीदारांचे तपशील बंद लिफाफ्यात निवडणुक आयोगाकडे सादर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत

निवडणूक रोख्यांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं आज हा आदेश दिला केंद्रसरकारनं गेल्या वर्षी ही योजना जारी केली होती निवडणूक आयोगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच्या चरित्रपटाच्या प्रदर्शनाला घातलेल्या बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे या चरित्रपटाच्या निर्मात्यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर सुनावणी घ्यायला न्यायालयानं आज मंजुरी दिली या चरित्रपटाला सेन्सॉरचं प्रमाणपत्र नसल्याचं सांगत त्यावरच्या बंदीबद्दल निवडणूक आयोगानंच निर्णय घेणं उचित ठरेल असं गेल्या मंगळवारी न्यायालयानं म्हटलं होतं राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालावर काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्त्व्याबद्दल भाजपा खासदार मिनाक्षी लेखी यांनी त्यांच्या विरुद्ध न्यायालयाच्या बेअदबीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे राहुल गांधी यांनी व्यक्तिगत टीप्पणी करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप या यचिकेत केला असून त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी लेखी यांनी केली आहे गुजरातमधील द्वारका विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले भाजपाचे आमदार पबुबा माणेक यांची निवडणूक गुजरात उच्च न्यायालयानं अवैध ठरवली आहे

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही

सिंगापूर खुल्या बह्मिंटन स्पर्धेत पी

सिंधूनं महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली आहे

उपान्त्यपूर्व फेरीच्या द्सऱ्या सामन्यात सहाव्या मानांकित सायना नेहवालवर जपानच्या द्वितीय मानांकित नोझोमी ओकुहारा हिनं मात केली